प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

या सहा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करावी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिलं आहे

देशातल्या काही राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ऑक्सिजनची कमतरता पड्र नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे औषधांची हवाबंद कुपी औषधी पेट्रोलियम रिफायनरी स्टील प्लांट अणुऊर्जा ऑक्सिजन सिलिंडर निर्माते पाणी प्रक्रिया प्रकल्प खाद्य आणि जल शुद्धीकरण प्रक्रिया उद्योग हे उद्योग वगळता इतर उद्योगांना ऑक्सिजन प्रवठा होणार नाही असं या पत्रात म्हटलं आहे

याप्रकरणाची चौकशी सुरु असतानाच कंपनीच्या संचालकाला सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोलिस स्थानकात दाखल झाले या प्रकरणावरुन काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते

या निर्यातदारांशी भाजप नेत्यांनी दमण मध्ये संपर्क साधून शिल्लक साठा महाराष्ट्रासाठी देण्याची विनंती केली होती आवश्यक परवानगीनंतर त्यांनी ती विनंती मान्य केली होती असं फडणवीस यांनी सांगितलं राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला पोलिसांवर दबाव टाकणे हा शासकीय कामकाजात हस्तक्षेप समजला जातो असं ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे काँग्रेस पक्षानेही या प्रकरणावरुन भाजपवर टीका केली आहे

जिल्ह्यात रुग्णसंख्येचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकानं जबाबदारीनं स्वयंशिस्त पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले विनाकारण घराबाहेर पडून नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला औरंगाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तू तसंच सेवा देणाऱ्या आस्थापना दुपारी एक वाजेनंतर बंद ठेवण्याच्या निर्णयाची कालपासून अंमलबजावणी सुरू झाली त्यान्सार काल द्रपारी एक वाजेनंतर द्ध भाजीसह सर्वच द्रकानं बंद दिसून आली दरम्यान पेट्रोल पंपावर दुपारी एक वाजेनंतर शासकीय वाहनं पोलीस आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवेतल्या वाहनाव्यतिरिक्त कोणालाही पेट्रोल विक्री करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यातले सर्व उपाहारगृहं संचारबंदी कालावधीत बंद राहणार असून फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहील सर्व आठवडी बाजार एक मे पर्यंत बंद राहतील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं सध्या रमजान सुरु असल्यानं मुस्लिम बांधवांसाठी सकाळी सात ते दपारी एक आणि सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत द्ध तसंच फळविक्री व्यवस्था सुरू राहील अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली दरम्यान सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचं पालन करुन रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्यानं द्यावं आणि याबाबतची माहिती विहित नमुन्यात जिल्हा प्रशासनास सादर करणं बंधनकारक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे त्यांनी त्यासाठी रुग्णनिहाय आपली मागणी सविस्तर अर्जाद्वारे जिल्हाधिकारी मदत कक्षात नोंदवावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे

त्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचं आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ते काल बोलत होते त्याचबरोबर व्यापाऱ्यांनाही लस घेतल्याशिवाय दुकानं उघडता येणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी डॉ

दरम्यान जिल्ह्यात काल सप्ताहांत संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबतचे आदेश जारी केले सायंकाळी पाच ते सात यावेळेत केवळ हातगाड्यांवर फिरुन फळांची विक्री करता येणार आहे

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी या स्थलांतराला मंजुरी दिली असून परभणीचे आमदार डॉ राहल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत

दरम्यान परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून अंबाजोगाईला हलवलेला प्राणवायू प्रकल्प उभारण्याचं काम सुरू झालं असून येत्या दहा दिवसांत या प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती सुरू होईल असं सांगण्यात आलं आहे

गावचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असतील तर ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांचा समितीमध्ये समावेश आहे लसीकरण करुन घेण्यासाठी गावकऱ्यांचं प्रबोधन करणं कोविड चाचणी करुन घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मदत करणं ताप सर्दी खोकला घशात खवखव वगैरे लक्षणं असलेल्या व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यासाठी गठीत केलेल्या पथकांना मदत करणं या जबाबदाऱ्या या समितीला पूर्ण कराव्या लागणार आहेत

निंबाळकर यांनी काल जिल्ह्यातल्या कोविड उपचाराबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या बैठकीत निंबाळकर यांनी कोविड लसीच्या प्रवठ्याबाबत माहिती जाणून घेत लसीच्या मात्रा मिळवण्यासाठी पाठप्रावा करण्यात येईल असं सांगितलं

रुग्णांशी संवाद साधून त्यांनी व्यवस्थेची माहिती घेतली रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना खासदार जाधव यांनी आरोग्य विभागाला दिल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही याची ग्वाही देत आपण परभणी जिल्ह्यासाठी जास्तीच्या इंजेक्शनची मागणी केल्याचं खासदार जाधव यांनी सांगितलं

चिखलीकर यांनी लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रदिप हलदर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून लस उपलब्धतेविषयी माहिती जाणून घेतली राज्य तसंच नांदेड जिल्ह्यासाठी लागेल तेवढी लस उपलब्ध करुन देण्याची ग्वाही केंद्र शासनानं दिली असल्याचंही चिखलीकर म्हणाले

ते काल तुळजापूर इथं बोलत होते इतर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हर औषधाचा प्रवठा केला जात असून उमरगा तुळजापूर परांडा या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून या औषधाचा प्रवठाच होत नसल्याचं ते म्हणाले

राज्य सरकारच्या कार्यप्रणालीमध्ये नियोजन नसल्यामुळे राज्यभरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत असल्याचं पाटील म्हणाले दरम्यान आमदार पाटील यांनी काल तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली

या मागणीचं निवेदन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं

गावातल्या सर्व गावकऱ्यांना वारंवार हात ध्रणं गर्दीत जाणं टाळा गावात मास्कशिवाय प्रवेश नाही यावर भर दिला जात असून त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यास तसंच जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे

राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे काल ही माहिती देण्यात आली